कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

प्णे फलटन मार्गावरच्या डेम्र ट्रेनला आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी द्ररृश्य प्रणालीदवारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं यावेळी खासदार श्रीनिवास पाटील आमदार चंद्रकांत पाटील तसंच अनेक मान्यवर सहभागी झाले होते फलटण पुणे गाडी ही सुरुवात आहे

देशातली वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून त्यानुसार रेल्वेतल्या विकासाच्या कामांना गती मिळत आहे असं जावडेकर म्हणाले

तसंच मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या दुर्घटना पूर्णपणे थांबलेल्या आहेत कारण मानवरहित रेल्वे क्रॉसिंग ऐवजी आपण आता पर्यायी व्यवस्था देणं सुरू केलं आहे पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाण आणि त्याच गतीनं क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत असं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

कर्तव्यदक्ष आणि धैर्यवान पोलीसांची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे आज पोलीस अकादमीतून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी पोलीस दलात जायचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं ही जीवनातली फार मोठी उपलब्धी आहे अशी स्वप्न पहायला मोठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते ती पोलीस दलात येणाऱ्या प्रत्येकाच्या ठायी असते भविष्यात तुमची स्वप्न ही केवळ तुमची स्वप्न नाहीत तर ती संपूर्ण महाराष्ट्राची स्वप्न आहेत म्हणून हे सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवतील असा आशावादही यावेळी म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला पोलिस उपनिरिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नियमानं कायद्यांनं वागा परंत् कायदा पाळताना त्मच्यातली माण्सकीची बंध्त्वाची भावना हरवू नका यावेळी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्वरउत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून अहिल्यादेवी होळकर कप या तीनही प्रस्काराची मानकरी म्हणून श्भांगी चंद्रकांत शिरगावे हिला सन्मानित करण्यात आलं तसंच सलीम शेख या प्रशिक्षणार्थींला उत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी म्हणून परितोषिक देण्यात आलं अविनाश वाघमारे या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला दवितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आलं

कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजनचं उत्पादन अनेक पटीनं वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना दिले आहेत ऑक्सीजनचा प्रवठा सुरळीत राहावा यासाठी राज्यातल्या ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सीजन प्रवठ्यावर नियंत्रण ठेवलं जाणार आहे राज्यातली जनता आधीच निर्बधांना कंटाळली असताना लाँकडाऊन लावणं हा पर्याय नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफ्ल्ल पटेल यांनी म्हटलं आहे ते आज गोंदिया इथं बातमीदारांशी बोलत होते राज्याला पून्हा लॉकडाऊन परवडणारं नाही त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतं असं पटेल यांनी सांगितलं

मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी आज वांद्रे संकुलातल्या जम्बो कोविड सेंटर इथं जाऊन कोविड प्रतिबंध लस घेतली कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक लस महत्वाची असून पात्र नागरीकांनी लस घ्यावी तसंच त्रिसूत्रीचं पालन करावं असं आवाहन चहल यांनी केलं

दिल्लीच्या के

बिर्ला फाऊंडेशनकड्रन हा प्रस्कार दिला जातो

त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र म्क्त विद्यापीठातून ते सेवानिवृत झाले

त्यांच्या सनातन या कादंबरीला हा प्रस्कार मिळाला आहे ही कादंबरी मोगल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर वेगळा प्रकाश टाकते देशाच्या स्वातंत्र्य लढयाच्या इतिहासात दलित आणि आदिवासीचं असलेलं योगदान यावर फार काही उल्लेख आढळत नाही ही कमतरता द्रर करण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केल्याचं लिंबाळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उदया शस्त्रक्रिया होणार होती मात्र आजच पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं पालिकेनं आरोग्यसेवा सज्ज केली आहे

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं बेड कमी पड्र नयेत यासाठी बेड आणि इतर आरोग्यसेवांबाबत पालिकेनं नियोजन केलं आहे लक्षणं आणि सहव्याधी नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका नसल्यानं त्यांना कोविड बेड देऊ नका असे निर्देश पालिका आय्क्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत गरजू रुग्णांना बेड कमी पड् नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं आयुक्तांनी सांगितलं

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं या दोघांना अटक केली होती सध्या या प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था करत असून गेल्या आठवड़यात त्यांनी या दोघांचा ताबा घेतला हिरेनच्या हत्येमागचा हेतू शोधून काढण्यासाठी या दोघांची कोठडी आवश्यक असल्याचं एनआयएनं न्यायालयाला सांगितलं वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक एन श्रीनिवास रेइडी यांना निलंबित करावं अशी मागणी महिला आणि बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे त्यासंदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्र्याना सुपूर्द केलं असून दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर त्वरित ग्न्हे दाखल करून त्यांना निलंबित करावं अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र हवामान कोरड राहण्याची शक्यता आहे